राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी शेतक यांना दिलासा कारगिल विजय दिवसाचा विसावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे

ऑपरेशन विजय या यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो

पूनर्स्मरण प्रसन्नता आणि पूनर्स्थापना ही यंदाच्या कारगिल युद्ध विजय दिवसाची संकल्पना आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज श्रीनगरमधल्या बदामी बाग सेना म्ख्यालयात आयोजित कार्यक्रमात कारगिल यूदधातल्या शहीदांना प्ष्पाजंली वाहिली राष्ट्रपती जम्मू कश्मीरच्या द्रास इथल्या कारगिल यूद्ध स्मृति स्थळी जाणार होते मात्र खराब हवामानाम्ळे हा कार्यक्रम रद्द झाला कारगिल विजय दिवसानिमित म्ंबईत आयोजित कार्यक्रमात म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली मुंबईत नौसेनेनंही कारगिल विजय दिवस साजरा केला तिन्ही दलांच्या जवानांनी म्ख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहिदांना मानवंदना दिली यावेळी व्हाईस अष्ठमिरल अजित क्मार यांच्यासह नौसेनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कारगिल विजय दिवसाच्या अन्षंगानं आज मुंबईत हिंदी आणि मराठी चित्रपट द्रचित्रवाणी क्षेत्रातले कलाकार विरुद्ध सैन्यदल संघ यांच्यात फ्टबॉल सामना स्रु आहे कूपरेज मैदानावर स्रु असलेल्या या सामन्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची प्रमुख उपस्थिती आहे राज्यातही परभणी जालना भंडारा अहमदनगर नाशिक उस्मानाबाद यासह सर्वच ठिकाणी कारगिल विजय दिवसानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्र आणि राज्यसरकारची किमान वेतनवाढ कामगारांची थट्टा करणारी असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे त्यांनी आज म्ंबईत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली राज्यसरकारनं कामगारांचं किमान वेतन द्प्पट करण्याचा घेतलेला निर्णय फसवा असल्याचा आरोपही त्यांनी केला महाराष्ट्र सरकारनं देऊ केलेली वेतनवाढ दिल्ली त्रिपुरा आणि कर्नाटक राज्यांच्या तुलनेत खुपच कमी आहे निवडणुकीच्या तोंडावर कामगार वर्गाला ख्ष करण्यासाठी केलेली ही व्यर्थ धडपड असल्याची टीका त्यांनी केली

लोकसभा निवडण्कीतल्या पराभवामुळे तत्कालीन मुंबई प्रदेशअध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे अध्यक्षपद रिक्त होतं

आगामी विधानसभा निवडण्कीत धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेवून लढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जागा वाटपाची बोलणी सुरू आहेत बहजन वंचित आघाडीला चर्चेचं पत्र दिलं आहे त्याम्ळे येत्या निवडण्कीत काँग्रेस प्रणित आघाडी सतेवर येईल असा दावा त्यांनी केला काँग्रेस आघाडीत मनसेला सामावून घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही आणि तसा प्रयत्नही स्रू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं विधानसभा निवडण्कीत वंचित बहजन आघाडीला सोबत घेण्याचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे वंचित बहजन आघाडीच्या नेत्यांनी समंजस भूमिका घ्यावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी केलं आहे ते आज सोलापूरात वार्ताहर परिषदेत बोलत होते समविचारी पक्षांनी एकत्र यावं असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आघाडीबाबत काहीही वक्तव्य केलं तरी आम्ही त्यांना दुखावणारी वक्तव्य देणार नाही असं पवार यांनी स्पष्ट केलं सोलाप्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या इच्छ्कांच्या म्लाखती त्यांनी आज घेतल्या अमरावती जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज इच्छूकांच्या म्लाखती घेतल्या राज्यात रिकामे पडलेले भूखंड तसंच पडीक शेतजमिनी भाडेपट्ट्यावर घेऊन त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा सरकार विचार करत आहे रेडी रेकनरच्या आठ टक्के दरानं ही जमीन भाडेपट्ट्यानं घेतली जाईल यासाठी आपले भूखंड तीस वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यास अनेकांनी अनुकूलता दर्शवली असल्याचं ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे पीटीआयनं हे वृत दिलं आहे

मोदी यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या द्सन्या कार्यकाळातला या मालिकेचा हा द्सरा भाग आहे मानव विकास निर्देशांक अतिशय कमी असलेल्या जिल्ह्यांचा एकात्मिक केंद्रीभूत आणि लक्ष्य आधारित पध्दतीनं विकास करण्याचं धोरण केंद्र सरकारनं हाती घेतलं आहे

यात महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद नंद्रबार वाशिम आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे वाशिम जिल्ह्यात या योजनेअंतर्गत जलसंधारणाच्या क्षेत्रात झालेल्या कामाची माहिती ऐकूया आमचे वार्ताहर सुनील कांबळे यांच्याकडून

त्याशिवाय वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गावांत जलसंधारणाची कामे करण्यात आली

आर्थिक क्षेत्रातील कंपन्या बँकिंग उद्योग वाहन उद्योग यांचे समभाग आज तेजीत राहिले वरीष्ठ भाजपा नेते बी एस येडीय्रप्पा यांनी आज कर्नाटकचे म्ख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्यपाल वजूभाई वाला यांनी बंगळूरु इथं राजभवनात त्यांना शपथ दिली आपणच सध्या विरोधी पक्षनेते असल्यानं विधीमंडळ पक्षाची बैठक घेण्याची गरज नाही असं ते याआधी म्हणाले

घरक्ल घोटाळा प्रकरणी त्रुंगात असलेले माजीमंत्री हेमंत देशम्ख यांच्या विरोधात द्वारकाधिश उपसा जलसिंचन योजना गैरव्यवहार प्रकरणी देखील लाचल्चपत प्रतिबंधक विभागानं ग्न्हा दाखल केला आहे

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या पाच सामाजिक कार्यकर्त्यांपैकी मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या याचिकेवरचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी प्णे पोलिसांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेला प्राथमिक माहिती अहवाल रद्द करावा अशी याचिका नवलखा यांनी केली आहे या संदर्भात दाखल काही प्रावे नवलखा यांचं निर्दोषत्व दाखवत असले तरीही इतर अनेक दस्तावेजांची तपासणी करणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं यवतमाळ जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे न्कसान झालेल्या शेतीचं तातडीनं सर्वेक्षण करण्याच्या सूचना आदिवासी विकासमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी जिल्हाधिका यांना दिल्या आहेत

य्वतींना शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनवण्यासाठी अमरावतीत स्वयंसिदधा प्रशिक्षण केंद्राचं आयोजन केलं जाणार आहे कृषीमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी आज या उपक्रमाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात वार्ताहरांना दिली

बीड जिल्ह्यात चाटगाव इथल्या खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पात आज पहाटे झालेल्या स्फोटात एक कर्मचारी ठार तर दोघं गंभीर जखमी झाले यवतमाळ जिल्ह्यात बाणायत गावाजवळ आज दुचाकीस्वारांवर झाड कोसळल्यानं एक जण ठार झाला राज्यात आज अनेक जिल्ह्यांमधे पावसानं हजेरी लावल्यानं शेतक यांना दिलासा मिळाला आहे नवी मुंबई परिसरात आज मुसळधार पावसामुळे सहा ठिकाणी झाडं कोसळली नेरुळ इथं एका कार्यालयाची संरक्षक भिंतही ढासळली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या काही भागात आज पाऊस झाला मुंबई पुणे अमरावती हिंगोली नांदेड परभणी धुळे बुलडाणा उस्मानाबाद सातारा रत्नागिरी सिंधुद्ग इथं पाऊस झाला राज्यात विविध ठिकाणी काल कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी म्सळधार पाऊस पडला येत्या दोन दिवसांत कोकण आणि विदर्भात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे